नागरिक केंद्रित सुधारणांसाठी वित्त मंत्रालयाद्वारे राज्यांना मुदतवाढ

दूरसंचार क्षेत्रासाठी राष्ट्रीय सुरक्षितता निर्देश

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी समिती स्थापण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार

आर्थिक सधारणा विविध क्षेत्रांमधील नागरिक केंद्रित सुधारणांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वित्त मंत्रालयानं राज्यांना मुदतवाढ दिली आहे

राज्यांनी सुधारणांची अंमलबजावणी करण्याजोगी चार महत्त्वाची क्षेत्रं केंद्रानं निश्वित केली आहेत यामध्ये एक देश एक शिधापत्रिका व्यवसाय सुलभता शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि वापर तसंच ऊर्जा क्षेत्रातल्या सुधारणांचा यामध्ये समावेश आहे या सुधारणांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना दोन प्रकारचे लाभ मिळणार आहेत

केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय भारताची राष्ट्रीय सुरक्षितता सुनिश्वित करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळानं आज दूरसंचार क्षेत्रासाठीच्या राष्ट्रीय सुरक्षा दिशानिर्देशांना मंजुरी दिली या दिशानिर्देशांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींची दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली

या खातरीशीर उत्पादनांच्या यादीतल्या नव्या उपकरणांशी दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी जोडलं जाणं आवश्यक असणार आहे यासाठी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारांच्या अध्यक्षतेखाली अधिकारप्राप्त स्थापन केली जाणार असून तिला दूरसंचारविषयक राष्ट्रीय सुरक्षा समिती असं नाव दिलं जाईल या समितीच्या मंजुरीच्या आधारेच विश्वासार्ह स्रोत आणि उत्पादनांची ही यादी निश्वित केली जाईल या समितीमध्ये संबधित विभाग किंवा मंत्रालयाच्या सदस्यांसह एक उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि एक तज्ज्ञ अशा दोन सदस्यांचा समावेश असेल अशी माहिती प्रसाद यांनी यावेळी दिली या नव्या आदेशातल्या तरतुर्दीच्या अंमलबजावणीसाठी दूरसंचार विभागाकडून सध्याच्या परवान्यांमध्ये योग्य ते बदलही केले जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं नळाद्वारे पाणी जल जीवन मिशनखाली नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यांच्या दरम्यान स्पर्धा सुरू आहे

ध्वनी सद्यस्थितीत देशभरातील सहा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचं पाणी मिळत आहे

प्रत्येक घरापर्यंत ही सुविधा पुरवण्यासाठी राज्यांच्या दरम्यान स्पर्धाच सुरू झाली आहे

यासाठी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश सर्वतोपरी प्रयत्न करत आहे

गोव्याने राज्यातील सर्वच कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठ्याची सोय केली आहे पुढील वर्षी बिहार पुदुच्चेरी आणि तेलंगण यांनी राज्यातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरविण्याचं नियोजन केलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल

साखरेचे दर कमी असल्याने शेतकरी आणि साखर कारखाने अडचणीत आले आहेत

या घटनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आज सुरू होतं आहे या निमित्तानं संपूर्ण वर्षभर देशात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या युद्ध स्मारकावर जाऊन या युद्धातल्या हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली पंतप्रधानांनी सुवर्ण विजय मशाल प्रज्वलित करून भारत पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला ही मशाल येत्या वर्षभरात या युद्धातील परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजत्या सैनिकांच्या गावांसह देशाच्या विविध भागात नेली जाणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचं अनावरणही आज करण्यात आलं सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्यासह तीनही संरक्षण दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते

इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिक शरण येण्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची ही पहिलीच घटना

भारतीय सैन्यानं रणांगणावर शौर्य तर गाजवलंच पण बांगलादेश मुक्ती वाहिनीला प्रशिक्षणही दिलं या प्रशिक्षण कार्यक्रमात निवृत्त मेजर जनरल डी

शेकटकर यांचा सहभाग होता आजच्या विजयदिनानिमित्त आकाशवाणीशी बोलताना त्यांनी या आठवणींना उजाळा दिला

या समितीमध्ये भारतीय किसान संघटना केंद्र सरकार आणि इतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल असं सरन्यायाधीश एस

बोपण्णा आणि न्यायमूर्ती व्हा रामसुब्रमणियन या तीन जणांच्या खंडपीठानं सांगितलं दिल्लीच्या सीमेवर असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकांवर झालेल्या सुनावणीवेळी या खंडपीठानं ही माहिती दिली या याचिकांवरील सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे

लस दष्परिणाम एखाद्या व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरावर लशीचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावर करायच्या उपाययोजनांची नियमावलीही तयार करण्यात आली असल्याचं आज सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं कोरोनावरची लस दिल्यानंतर त्याचे काही व्यक्तींवर थोड्या प्रमाणात द्ष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीवर लशीचे किरकोळ ते गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम जाणवल्यास करण्याच्या उपायांचा लशीकरणाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे

कांजूरमार्ग इथल्या मेट्रो कारशेडच्या कामाला उच्च न्यायालानं स्थगिती दिल्याचं राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे

वनवासी उत्पादने वनवासींनी बनविलेल्या हस्तकला वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ट्राईब्ज इंडिया नवनवीन उत्पादने समाविष्ट करत आहे गो वोकल फॉर लोकल गो ट्रायबल हा मंत्र घेऊन हे काम सुरू आहे त्याविषयीचा हा वृत्तांत ध्वनी वनातील ताजे आणि सेंद्रिय पदार्थांच्या यादीत ट्राईब्ज इंडिया सातत्याने भर टाकत आहे त्यामुळे लक्षावधी वनवासी उद्यमांना अधिक व्यापक बाजारपेठेत प्रवेश करणं शक्य होत आहे

गेल्या दोन महिन्यात ट्राईब्ज इंडियाद्वारे मोठ्या संख्येतील रोग प्रतिकार शक्तिवर्धक उत्पादने ताजे वनोपज आणि सेंद्रिय उत्पादन आणि वनवासी कला आणि हस्तकला वस्तू या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत

ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा म्हणाले की वनवासींच्या जीवनात फरक पडून त्यांची उपजीविका सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे वनवासींच्या सक्षमीकरणासाठी गो वोकल फॉर लोकल गो ट्रायबल हा मंत्र ट्रायफेडने स्विकारला आहे ट्राईब्ज इंडियाच्या ई मार्केटप्लेसचे ध्येय पाच लाख वनवासी उद्यमांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारांसोबत जोडून देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा चित्रपट महोत्सव दूरदृष्यप्रणाली आणि प्रत्यक्ष उपस्थिती अशा दोन्ही माध्यमातून होणार आहे महोत्सवाचं उद्घाटन आणि समारोपाला प्रत्यक्ष उपस्थिती असणार आहे तर इतर सर्व कार्यक्रम द्रदृष्यप्रणालीच्या माध्यमातून होणार आहेत असं जावडेकर म्हणाले